अनिल बोंडे यांनी केली आहे नवी दिल्ली इथं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीनं आयोजित राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या परिषदेत ते काल बोलत होते

राज्य विधिमंडळानं त्यान्सार कायद्यात बदलही केला आहे न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएटही दाखल आहे

यासंदर्भात दाखल याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या पीठानं शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात अनावश्यक ओझं असल्याचं वाटत नाही असं नमूद केलं याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा आणि काही आक्षेप असल्यास ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत अशी सूचना न्यायालयानं केली आहे

उर्वरित एक हजार पंचावन्न धरणांच्या बाबतीत किरकोळ देखभालीची गरज या अहवालातून वर्तवली आहे

वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली

ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केलं आपण दिलेलं मत अपेक्षित उमेदवारांना मिळतं की नाही या बाबत मतदारांमध्ये असलेली साशंकता तसंच नोंदवलेल्या आणि प्रत्यक्षात मोजलेल्या मतांमध्ये तफावतीच्या तक्रारी या पार्श्वभूमीवर जुन्या पद्धतीनं मतपत्रिकेवर मतदान घ्यावं असं ठाकरे यांनी या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी काल सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे

दरम्यान आज दिवसभरही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून प्रशासनानं नागरिकांना सर्तकतेचं आवाहन केलं आहे रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या उल्हास पाताळगंगा सावित्री गांधारी या नद्या देखील धोक्याच्या खुणेजवळून वाहत आहेत जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला हतनूर धरणाचे नऊ दरवाजे उघडल्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे

लातूर शहरातही काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान येत्या गुरुवारी खेळला जाणार असून स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ अद्याप एकदाही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत

औरंगाबाद विमानतळ लहान शहरांना जोडण्यासाठी या बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा असल्याचं मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांनी सांगितलं आहे विमान कंपन्यांचे मालक संचालक राज्यमंत्री अतुल सावे जिल्ह्यातील उद्योजक हॉटेल व्यावसायिक मसिआचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही कराड यांनी सांगितलं

औरंगाबाद जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातही विविध ठिकाणी या टोळीनं मद्य तसंच वाहनांची चोरी केल्याची कबुली दिल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं

मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी तातडीने टँकर सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

मंठा तळणी रस्त्यावर रविवारी रात्री उशीरा ही दुर्घटना घडली अंधारात उभ्या असलेल्या टिप्परवर द्रचाकी मागून धडकून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे